कोविड प्रादर्भावामुळे कर्ज वस्तली स्थगित करण्याची घोषणा सरकारने केली आहे त्यानुसार साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याज या दोन्हीतल्या फरकाची रक्कम अदा करण्याचे निर्देश रिजव्ह बँकेने दिले आहेत शैक्षणिक कर्ज गृहकर्ज वाहनकर्जासह क्रेडीट कार्ड थकबाकीदार आणि सुक्ष्म लघ् आणि मध्यम कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली

प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदी कायम राहणार असून त्याबाहेरचे सर्व व्यवहार सुरु राहणार असल्याचं गृह मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे

जुहूगाव इथं राहणाऱ्या एका कोविडग्रस्ताचा या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कोविड कक्षाची नासधुस केली याप्रकरणी वाशी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे

अनिल बोरगे यांनी दिले आहेत ही रक्कम सात दिवसांच्या आत रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा न केल्यास संबंधित रुग्णालयांविरोधात साथ रोग अधिनियमअन्वये कारवाई करण्यात येणार आहे

माजी मंत्री दिवंगत विनायक पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी पवार त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत